भाजपच्या मित्र पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली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 शिवसेनेनं आता या विषयावर ओढताण करू नये असं आठवले म्हणाले राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरघोस मदत दिली जावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं राज्यपालांकडे केल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे रामदास आठवले यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही आता भेट घेत आहेत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

ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते भाजपचे नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी सत्ता स्थापनेच्या पार्श्वभुमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील वक्तव्य़ केलं होतं त्यावर राऊत प्रतिक्रीया देत होते

ज्यांच्याकडे बह्मत असेल ते राज्यात सरकार बनवतील असंही राऊत या वेळी म्हणाले

या दौऱ्यात ते सोळाव्या आसियान भारत परिषदेत चौदाव्या पूर्व आशिया परिषदेत आणि तिसऱ्या प्रांतीय सर्वसमावेश आर्थिक भागीदारी परिषदेत सहभागी होतील परराष्ट्र मंत्रालयातील प्र्वेकडील देशाच्या सचिव विजया ठाकूर सिंग यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली थायलंडच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान हा दौरा करत आहेत

ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते या कायद्याच्या अंमलबजावणीची धुरा त्या त्या राज्यांवर आहे असंही गडकरी यांनी यावेळी नमुद केलं

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा कळमुरी आखाडा बाळापूरसह अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला परभणीतही पहाटेपर्यंत पाऊस सुरु होता जालना जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावण असून अध्न मधून पावसाच्या सरी पडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नांदेड शहरातही रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला

यामुळे चिखली बुलडाणा खामगाव जालना हे मार्ग काही कालावधी करता बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हनुमान सागर प्रकल्प भरल्यामुळं त्या मधूनही पाणी सोडावं लागणार आहे दरम्यान प्रशासनानं बुलडाणा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आले

धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे संबंधीत पाणी पातीळीत वाढ होऊ शकते म्हणून कोणीही नदीपात्रात किंवा नदीपात्रा जवळ जाऊ नये असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे करण्यात आलं आहे

भारताच्या मनदिप सिंग यानं दोन तर हरमनप्रित सिंग आणि सुनिलनं प्रत्येकी एक एक गोल केला

भारतीय संघाचा कर्णधार मनप्रित सिंग याला सामानावीर किताब घोषित करण्यात आला

भारतीय प्रुष आणि महिला संघ आज याच संघाबरोबर द्सऱ्या टप्प्यासाठी सामने खेळतील

धर्मा जाधव यांनी अवकाळी पावसामुळे शेतातल्या पिकाचं नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केल्याची तक्रार कुंटूंबीयांनी केली आहे